वाढतं वाळवंटीकरण रोखण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी ग्रेटर नोएडा शिं सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या कॉप फोर्टिन या परिषदेत उच्चस्तरीय सत्राला ते संबोधित करत होते जगातल्या दोन तृतीयांश देशांवर वाळवंटीकरणाचा परिणाम झालेला आहे असं त्यांनी सांगितलं जमिनी नापीक होण्यापासून रोखण्यासाठी पाणीटंचाई दूर करणं आवश्यक असून वाळवंटीकरण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेनं जागतिक जल कृती कार्यक्रम तयार करावा असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा पुनरुच्चार करत प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता एकदाच वापरल्या जाणा या प्लास्टिकचा वापर थांबवण्याची वेळ आली आहे आरोग्यासाठी तसंच उपजाऊ जमिनींसाठी प्लास्टिक हानीकारक असल्याचं त्यांनी सांगितलं प्लास्टिकला पर्याय शोधून पर्यावरणपूरक विकासाकरता भारत प्रतिबद्ध असल्याची ग्वाही मोदी यांनी या परिषदेत दिली हवामान आणि पर्यावरण हे जैवविविधता आणि जमिनीवर प्रभाव पडत असतात असं सांगत हवामान बदलाचे नकारात्मक परिणाम जगाला सहन करावे लागत आहेत असं ते म्हणाले जमिनी नापीक होण्याचं एक कारण हवामान बदल असल्याचं त्यांनी सांगितलं

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं की मोटारवाहन कायदयात नुकत्याच केलेल्या सुधारणांमुळे केवळ अपघातांची संख्या कमी होणार नसून चालकांमधे शिस्तपालनाची जाणीवही निर्माण होईल त्रिवार तलाक विरोधी कायदा बेकायदेशीर कृत्य विरोधी विधेयक ग्राहक संरक्षण विधेयक बँकांच विलिनीकरण त्यादी महत्त्वाचे निर्णय सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं येत्या पाच वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर्सची करण्याची सरकारची योजना आहे असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गोव्यात वार्ताहर परिषदेत सांगितलं

संसदेच्या एकाच अधिवेशनात अनेक विधेयकं मंजूर करण्याचा विक्रम मोदी सरकारनं केला आहे असं आदिवासी व्यवहार मंत्री अर्जून मुंडा यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आणि जागतिक नेत्यांमधल्या त्यांच्या प्रतिमेमुळे भारताचा आवाज प्रत्येक जागतिक मंचावर आता ऐकला जाऊ लागला आहे असं जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी म्हटलं आहे

उत्तर प्रदेशात अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं की अंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्याचं काम सरकार करत आहे भ्रष्टाचार आणि दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही या दिशेनं सरकार कडक पावलं उचलत आहे असं ते म्हणाले देशाच्या कल्याण आणि विकासाच्या उद्देशानं केंद्रसरकार सुधारणा करत आहे असं केंद्रीय गृहराज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं

मलेरिया निर्मूलन हे केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज पुणे क्षे सांगितलं क्षय मेंदूज्वर काला आजार यासारख्या आजारावर मात करण्यासाठी उपाययोजना करु असंही ते म्हणाले आयुष्यमान आरोग्य योजनेतला भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं

या कार्यक्रमामुळे रस्त्यांच्या सुरक्षिततेत सुधारणा होणार आहे

हिमाचल प्रदेशातल्या भूकंपप्रवण चंबा जिल्ह्याला आणि परिसराला आज भूकंपाचा धक्का बसला रिश्टर स्केलवर याची तीव्रता पाच तिकी नोंदली गेली हिमाचल आणि जम्मू कश्मीरच्या सीमेच्या ईशान्येकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे ईशान्येकडच्या राज्यांमधल्या मूळ नागरिकांच्या अधिकारांना कसलीही बाधा पोचणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे ते आज गुवाहाटी श्वे नेडा अर्थात ईशान्य लोकशाही आघाडीच्या अधिवेशनात बोलत होते या विधेयकामुळे मूळ स्थानिक लोकांच्या अधिकारांना बाधा येईल अशी भिती ईशान्येकडच्या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती बांगलादेशसह शेजारच्या देशांमधल्या अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे मात्र आसाममधे किंवा देशाच्या तिर कोणत्याही भागात घुसखोरी होऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही शहा यांनी दिली

आयपीपीबी अर्थात डिया पोस्ट पेमेंटस् बँकेंच्या माध्यमातून आधारशी निगडित पेमेंट प्रणाली सेवेची घोषणा आज केंद्र सरकारनं केली नवी दिल्लीत आयपीपीबीच्या पहिल्या वर्धापन दिन समारंभात दळणवळण जिक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली या निर्णयामुळे जिथं बँक सेवा उपलब्ध नाही किंवा अपुरी आहे अशा भागातल्या लाखो लोकांपर्यंत वित्तीय सेवा पुरवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना यामुळे मदत मिळणार असल्याचं प्रसाद म्हणाले टपालखात्याच्या विशाल जाळयाचा वापर करुन कोणत्याही बँकँच्या ग्राहकाला अंतर बँकिंग सेवा उपलब्ध करुन देणारी आयपीपीबी ही बँक देशातली सगळयात मोठी आणि एकमेव बँक ठरणार आहे आयपीपीबीनं एक कोटी ग्राहकांचं उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल प्रसाद यांनी अभिनंदन केलं तसंच येत्या वर्षभरात पाच कोटी ग्राहकांचं लक्ष्य गाठावं अशी अपेक्षा व्यक्त केली

राज्यसरकारनं यापूर्वीच काल आज आणि उद्या मिरवणुका निघणार नाहीत असं जाहीर केलं होतं

कश्मीरमधली एकंदर परिस्थिती नियंत्रणाखाली असून खोऱ्यात अजूनपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली सरकारनं खोऱ्यातली दूरध्वनी सेवा टप्प्याटप्प्यानं गेल्या गुरुवारीच पूर्ववत केली आहे भारत अणि फ्रान्स यांच्यातली सामरिक भागीदारी हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा स्तंभ असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितलं शांती आणि स्थैर्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करु शकतील असं ते म्हणाले फ्रान्समधल्या संसद सदस्यांचं एक शिष्टमंडळ सध्या भारतात आलं असून त्यांच्याशी संवाद साधताना उपराष्ट्रपती बोलत होते सोफी प्रिमस यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या या शिष्टमंडळात सिनेट आर्थिक व्यवहार समितीचे सदस्य आहेत स्मार्ट सिटी उपक्रमांसाठी भारताचा भागीदार होण्याचा फ्रान्सनं घेतलेला निर्णय योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं नगर पुनर्विकास आणि स्वच्छ उर्जाक्षेत्रात मोठी गुंतवणूक भारताच्या विकासाकरता गरजेची असल्याचं उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केलं राजस्थानचे राज्यपाल म्हणून माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी आज शपथ घेतली राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविंद्र भट यांनी जयपूर क्वें राजभवनात त्यांना गोपनीयतेची शपथ दिली

यावेळी लष्करानं केलेल्या कारवाईत पाच घुसखोर मारले गेले